देशाच्या अर्थव्यवस्थेचं पाच लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य होईल असा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे ते आज वाराणसी श्वं भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते भारतीयांच्या सक्षमतेवर काही मंडळी शंका घेत असून हे उद्दिष्ट कठीण असल्याबाबत साशंक असणा यांनी पाच लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेबाबत जाणून घेणं आवश्यक आहे असं ते म्हणाले ही मंडळी व्यावसायिक निराशावादी असल्याची टीका त्यांनी केली केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदर्भ देत प्रधानमंत्री म्हणाले की नवभारतानं जागतिक स्पर्धेत पुढे जायला सुरुवात झाली आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीदिनाचं औचित्य साधून मोदी यांनी आज वाराणसीतून भाजपाच्या सदस्यत्व नोंदणी मोहिमेला प्रारंभ केला वाराणसीत वृक्ष लागवड मोहिमेलाही त्यांनी आज प्रारंभ केला

वाराणसीतल्या बबातपूर विमानळावर मोदी यांनी आज माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याचंही अनावरण केलं भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि भाजपाचे आदर्श डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी मुखर्जी यांनी दिलेलं योगदान कायम सर्वांच्या स्मरणात राहील असं ट्वीट त्यांनी केलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना म्हटलंय की डॉ मुखर्जी हे राष्ट्रभक्तीचं एकमेवाद्वितीय उदाहरण आहे दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली भारताचा अर्थसंकल्प परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा आहे अशी प्रशंसा अमेरिकेच्या कॉपोरेट क्षेत्रानं केली आहे

या अर्थसंकल्पामुळे निम्नस्तरीय क्षेत्राच्या प्रगती तसंच वृध्दीला चालना मिळेल असंही ते म्हणाले हा अर्थसंकल्प म्हणजे भविष्याचा वेध घेणारा आहे असं भारत अमेरिका उद्योग परिषदेचे अध्यक्ष निशा देसाई यांनी म्हटलं आहे जागतिक पातळीवर भारताला उच्चस्थानी नेणं तसंच हवाई वाहतूक क्षेत्रातलं लक्ष्य यावरून मोदी सरकारच्या भविष्याच्या विचाराचं प्रतिबिंब दिसतं असंही देसाई म्हणाल्या

पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांवर सातत्यानं दिलेला भर त्यामुळे आर्थिक एकत्रिकरणाचा मार्ग अर्थसंकल्पातून प्रशस्त दिसतो असं डीबीएस संशोधन समूहाच्या अर्थतज्ञ राधिका राव म्हटलं आहे

आपल्या फेसबूक पोस्टमधे जेटली यांनी सांगितलं की महत्त्वाकांक्षी भारताला राजकीय दिशा देण्याचं तसंच आर्थिक मागास घटकांना पायाभूत सुविधा मिळवून देण्याचं उद्दिष्ट या अर्थसंकल्पामुळे साध्य होईल गेल्या पाच वर्षात पायाभूत सुविधांमधे लक्षणीय वाढ झाली असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राथमिकता दिल्याचं त्यांनी सांगितलं भारत हा जगातली विकसित होणारी अर्थव्यवस्था बनण्याचा आपला वेग यापुढेही कायम राखेल असं जेटली यांनी म्हटलं आहे काँग्रेसच्या आठ आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या तीन आमदारांनी आज राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी या अकरा आमदारांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे

महाराष्ट्रदिनी गडचिरोलीत कुरखेडा तालुक्यात झालेल्या भूसुरुंगस्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रेणेनं आपल्या हाती घेतला आहे एनआयएचं पथक जिल्ह्यात दाखल झालं आहे

या स्फोटाशी संबंधित नर्मदा आणि तिचा पती किरण कुमार याच्यासह सहा माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे भूसुरुंगस्फोटासंबंधीचे महत्वाचे दस्तऐवज आणि माहिती हे पथक गोळा करत असून नुकतचं त्यांनी घटनास्थळालाही भेट दिली युनेस्कोच्या जागतिक पुरातन वास्तुंच्या सूचीत जयपूर या गुलाबी शहराचा समावेश झाला आहे

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि भाजपाच्या तिर मागासवर्गीय कक्षाचे सदस्य जुगलकिशोर ठाकोर गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक जिंकले आहेत जयशंकर यांनी काँग्रेसच्या गौरव पांड्या यांचा तर ठाकोर यांनी काँप्रेसच्याच चंद्रिका चुडासामा यांचा पराभव केला

काँग्रेसचे बंडखोर अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी तसंच भारतीय ट्राईबल पार्टी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्यानं भाजपाला मतदान केलं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री अमित शाह आणि स्मृती जिणी निवडून आल्यानं राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या

यात्रेकरु घेऊन जाणा या दोन बसेसची टक्कर होऊन ही दुर्घटना घडली जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान भगवती नगर तळावरुन पाच हजार शंभर यात्रेकरुंची नवीन तुकडी आज रवाना झाली

तुर्कीचे अध्यक्ष रीसम तय्यीप एर्दोगान यांनी केंद्रीय बँकेचे राज्यपाल सेतींकाया यांना हटवून त्यांच्याजागी मुरत उईसल यांची नियुक्ती केली आहे गेले काही महिने सरकार आणि बँकेमधील संबंध उच्च व्याजदरांमुळे कमालीचे ताणले गेले होते म्हणून हा बदल करण्यात आला असं सांगण्यात येत आहे पण सरकारी पत्रकात हे कारण देण्यात आलेलं नाही ही व्याजदर वाढ कमी करावी म्हणून एर्दोगान प्रयत्नशील होते

त्यामुळे गेल्या ऑगस्ट महिन्यात देशात मोठ्या प्रमाणावर चलन तुटवडा निर्माण झाला होता

लिबियातील त्रिपोली ब्रिल्या संघर्षात एक हजारपेक्षा जास्त लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघानं युद्धबंदी करण्याचं आवाहन केलं आहे तजौरा येथील निर्वासितांच्या छावणीवर केलेल्या हवाई हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रसंघानं तीव्र निषेध नोंदवला आहे हा तणाव लवकरात लवकर कमी करावा अशी मागणीदेखील संयुक्त राष्ट्रसंघानं केली आहे लिबियाचा पूर्वेकडील काही भाग आणि दक्षि णेकडील बराचसा भाग लिबिया मुक्ती आर्मीच्या अधिपत्त्याखाली येतो संयुक राष्ट्रसंघाच्या पाठिंब्यानं उभ्या असलेल्या सरकारवर खलिफा हफ्तर या लिबियामुक्ती आर्मीच्या प्रमुखाचा विशेष राग असल्यानं हा संघर्ष सुरु आहे